राज्यसभेत कृषी विधेयकावरच्या चर्चेवेळी झालेल्या गोंधळाप्रकरणी राजीव सातव यांच्यासह आठ सदस्य आठवडाभरासाठी

पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात पाच जण ठार मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल केला आहे आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे यावर पुढे सुनावणी होईल आज एक टप्पा पुढे गेलो आहोत उद्या किंवा परवा स्वतः मुख्यमंत्री उद्दव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत दिली मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली महाराष्ट्रात मराठा समाजाची स्थिती भयावह असल्यानं आरक्षण देण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे तीन न्यायधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मिळालेली अंतरिम स्थगिती हे राज्यसरकारचं अपयश असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते आज राज्यसभेत बोलत होते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

यामध्ये काँप्रेस पक्षाचे राजीव सातव रिपुण बोरा नजीर हुसैन तृणमूल काँप्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि डोला सेन मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे के के रागेश आणि इलामारम करीम तसंच आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचा समावेश आहे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

केंद्रीय कृषी विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका द्टप्पीपणाची असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे ते आज नागपूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात हा कायदा आधीच लागू आहे या विधेयकाला शेतकरी विरोधी सांगणा या काँप्रेसच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख आहे अशा प्रकारे याप्रकरणी काँप्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली केंद्रसरकारच्या कृषी विधेयकांविरोधात आज अकोल्यात युवक काँग्रेसनं निदर्शन केलं ही विधेयकं शेतकरी विरोधी आहेत असा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली

मोडकळीला आलेल्या इमारतींसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे भिवंडीतल्या दूर्घटनाग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते वर्षानुवर्ष जुन्या इमारतीत राहणा या रहिवाशांना केवळ नोटीस पाठवून महापालिका जबाबदारी झटकते त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करत नाही ती झाली तर अशा दूर्घटना घडणार नाहीत असं दरेकर म्हणाले धोकादायक इमारतींचा मुद्दा मुंबई ठाणे भिवंडीपुरता मर्यादित नाही तर राज्यभरातल्या तालुका स्तरावरच्या धोकादायक इमारतींची डागडुजी करण्याची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं

राज्य परिवहन मंडळानं पूर्ण क्षमतेनं एसटी बसगाड्या चालवण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी अजूनही प्रवास करायला धजावत नाहीत

टी कामगारांच्या वेतन प्रश्री विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री परब यांची भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना परब यांनी सद्यस्थिती बाबत माहिती दिली आताही आम्ही राज्य सरकारकडे पैसे मागितले असून काही बँकांकडेही प्रयत्न सुरू आहेत

नंदुरबार जिल्ह्यात सेवा सप्ताहानिमित्त दुधाळे इथं भाजपाच्या वतीनं दिव्यांगांना विविध साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ विजयकुमार गावीत भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते दिव्यांग बांधवांना तिनचाकी सायकल व्हील चेअर वॉकर श्रवणयंत्र अंधकाठी कुबङ्या हॅण्डस्ट्रीक इत्यादी साहित्याचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं

बँकिंग क्षेत्रातल्या समभागांना आजच्या व्यवहाराचा सर्वात जास्त फटका बसला भारत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानावर आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

ही आजवरची एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या देशातल्या कोणत्याही राज्यातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही

कोरोना संसर्गाचं निदान झाल्यानंतर त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं तिथेच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं

त्याच बरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या चरित्राचा त्यांचा मोठा अभ्यास होता महात्मा फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती पूणे सोलापूर महामार्गावर यवत गावाजवळ आज पहाटे कंटनेर आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले एकाच कुटुंबातले हे पाच जण अक्कलकोट तालुक्यातल्या मैंदर्गी इथले होते हे सगळे पुण्याहून सोलापूरकडे जात असतांना भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यानं मागून जाणारी कार कंटेनरवर धडकली आणि हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे अनेक नद्या द्थडी भरुन वाहत आहेत तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण होतं ठाणे जिल्ह्यात दुपारपासून हलक्या पावसाचा जोर आता वाढला आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि माणगाव क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता चिताड आळी इथं पावसामुळे एका घराची संरक्षक भिंत कोसळली आंबोली इथल्या मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळल्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे आंबेरी तसंच होडावडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे नाशिक शहर तसंच जिल्ह्यातच्या काही भागात आज दूपारी जोरदार पाऊस झाला नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असले तरी अद्याप त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला नाही

वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे

राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे